पश्चिम बंगालमधल्या दुर्गा पूजेमध्ये पंतप्रधानांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बंगालच्या भूमीमधून बळकटी मिळेल असा व्यक्त केला विश्वास

भारत आणि अमेरिका दरम्यान पुढच्या आठवड्यात मंत्रीस्तरीय चर्चा

औद्योगिक कामगारांसाठी केंद्राकडून सुधारित महागाई निर्देशांक जारी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथल्या दुर्गा पूजेच्या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत पश्चिम बंगाल मधल्या जनतेला संबोधित केलं उत्सवाच्या काळात कोरोना संबधीचे नियम आवर्जून पाळा असं आग्रही आवाहन करत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पश्चिम बंगालच्या भूमीमधून आणखी बळकटी मिळेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला बंगालची संस्कृती परंपरा जपत आपल्याला बंगालला एका नव्या उंचीवर न्यायचं आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे बंगालवासीयांच्या विकासाचा मार्ग सुकर झाला असल्याचं ते म्हणाले बंगालमधील जनतेच्या समस्या दूर करून त्यांचं जीवन अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली माता दुर्गा ही शक्तीचं प्रतिक आहे तिची ज्याप्रमाणे पूजा केली जाते तोच सन्मान देशातल्या महिलांना मिळाला पाहिजे असं ते म्हणाले

भाजपाच्या महिला घाडीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला भाजपा नेते कैलास विजयवर्गीय मुकुल राय आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे देखील उपस्थित होते

ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होते या बैठकी दरम्यान प्रादेशिक आणि आंतराराष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ आणि संरक्षण सचिव मार्क टी

जयशंकर या बैठकीत सहभागी होणार आहेत अमेरिकेचे हे वरिष्ठ प्रतिनिधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संवाद साधणार आहेत भारत आणि अमेरिकेची राजकीय सुरक्षा सरक्षण आर्थिक व्यावसायिक तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सर्वसमावेशक भागीदारी असल्याचं श्रीनिवास यांनी सागितलं दोन्ही देशांमधील ही तिसरी मंत्री स्तरीय बैठक असेल

आय एन एस कवरत्ती संपूर्ण स्वदेशी बनावटीची आय एन एस कवरत्ती ही पाणबुडीरोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट झाली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधल्या नौदलाच्या गोदीवर आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडनं या युद्ध नौकेची बांधणी केली आहे या युद्धनौकेबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी आय एन एस कवरत्ती हे नाव लक्षद्वीप बेटांच्या राजधानीवरून देण्यात आलं आहे

स्वदेशी बनावटीच्या शक्तिशाली पाणबुडीरोधी युद्धनौकांपैकी ही एक आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या युद्धनौकेचा ठावठिकाणा शत्रूला काढता येऊ शकणार नाही उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्य पासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्वच पातळ्यांवर स्वदेशीला प्राधान्य दिल्याने आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं देखील हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलं असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आण्विक जैविक आणि रासायनिक युद्ध परिस्थितीतही लढण्याची गुणवत्ता या युद्धनौकेत आहे कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम टॉरपेडो ट्यूब लॉंचर्स आणि इन्फ्रा रेड सिग्नेचर सप्रेशन सिस्टम अशा अत्याधुनिक यंत्रणांचा यात समावेश आहे जहाजावरील सर्व उपकरणांच्या समुद्री चाचण्या घेतल्यानंतर आय एन एस कवरत्ती भारतीय नौदलामध्ये युद्धनौका म्हणून सामावून घेतली गेली नौदलाच्या पूर्व विभागाचा अविभाज्य भाग असलेल्या या युद्धनौकेमुळे नौदलाची ताकद आणखी वाढली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी एम महेश यांच्यासह विजयालक्ष्मी साळवी पुणे

राजस्थानातील पोखरण इथं ही चाचणी घेण्यात आली नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे

महागाई निर्देशाक केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज नवी दिल्लीत औद्योगिक कामगारांसाठी सुधारित महागाई निर्देशांक जारी केला

संघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जाणारा महागाई भत्ता ठरवताना याचा उपयोग होईल असं गंगवार यावेळी म्हणाले सरकारी कर्मचाऱ्या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बँका आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देतानाही याचा उपयोग होणार आहे

याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाने काल स्वीकारला

पात्र रेल्वे कर्मचार्यां ना कामाच्या गुणवत्तेनुसार बोनस दरवर्षी दसऱ्यापूर्वी दिला जातो

ज्येष्ठ भाजपा नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज पाटणा इथं या जाहिरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं

बिहार विधानसभा बिहार विधानसभेसाठी संयुक्त जनता दलानंही आपला जाहीरनामा आज जाहीर केला पक्ष आपल्या विकासाधारित धोरणाचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या सर्व घरांत वीज पोहोचली असून आता प्रत्येक शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन या जाहिरनाम्यात देण्यात आले आहे

या निवडणुकीसाठी जाहीर सभांच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष प्रचार करत आहेत

पंचायती राज संस्थेच्या सर्व तीन टप्प्यांची स्थापना आणि तळागाळापर्यंत लोकशाही मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकेंद्री धोऱण राबवलं आहे असं सांगून सिंह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले व्हिसा ओसीआय मुळचे भारतीय असल्याल्या परदेशी नागरिकांना म्हणजेच ओसीआय आणि पीआयओ कार्ड धारकांना आणि इतर परदेशी नागरिकांना कोणत्याही कारणाने भारत भेटीवर येण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मात्र पर्यटन व्हिसा असलेल्यांना भारतात येण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही हे नागरिक हवाई किंवा जल मार्गाने अधिकृत विमानतळ आणि बंदरातून भारतात प्रवेश करू शकतात

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यवसाय विविध परिषदा नोकरी शिक्षण संशोधन आणि वैद्यकीय अशा विविध कामांसाठी अनिवासी भारतीयांना देशात येण शक्य होणार आहे रुमारक ताजमहाल लाल किल्ला कुतुब मीनार या स्मारकांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या स्मारकांना एका दिवसांत भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मर्यादित संख्येत वाढ करण्याचा विचार करीत आहे या स्मारकांवर ऑनलाईन बुकिंगची तरतूद असली तरी मर्यादित संख्येमुळे बऱ्याच लोकांना तिकिट मिळत नाही या संदर्भात अनेक केंद्रांनी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली आहे

सुरुवातीला स्मारकांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या बरीच कमी होती परंतु आता स्मारक पाहण्यासाठी लोकांना वाट पहावी लागत आहे अंकित शर्मा दिल्लीच्या कडकडुमा न्यायालयाने दिल्ली हिंसाचारादरम्यान गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर खानची जामीन याचिका फेटाळून लावली आहे याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव म्हणाले की या प्रकरणातील मुख्य आरोपी ताहिर हुसेनच्या चिथावणीनंतर दुसऱ्या समुदायावर हल्ला करण्यात आला ज्यामध्ये शर्मा यांना आपला जीव गमावावा लागला तर इतर तीन जण जखमी झाले होते दंगल करणाऱ्यांकडे प्राणघातक शस्त्रात्रे होती तसंच त्यांनी तोडफोड गोळीबार केला सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याचं साक्षीदारांच्या विधानांवरून हे स्पष्ट होत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे

राज्याच्या गृह विभागानं तसे निर्देश जारी केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सीबीआय ही अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करणारी महत्त्वाची संस्था आहे पण त्यांचा वापर राजकीय वापरासाठी होत असल्याची शंका आहे त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली

मात्र हा अधिकार आता काढून घेण्यात आला आहे

राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं या आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं

आय पी एल इंडियन प्रीमिअर लीगच्या क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं सन रायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु असून हैद्राबादनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं